वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं हा निर्णय घेतला ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट मिळाली त्यांना घरुन काम करावं लागणार आहे प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयात हजार राहण्यापासून सूट देण्यात आली आहे

स्टॅलिन यांनी शपथ घेतली राज्यपाल बनवारीलाल प्रोहित यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे

याअंतर्गत केंद्र सरकारच्या तसंच राज्य सरकारांच्या बीयाणं विषयक यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचं मोफत वाटप केलं जाणार आहे यातून देशभरातल्या सुमारे चार लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर उत्पादन घेण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

त्या काल नाशिक इथं बोलत होत्या नियोजित भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मॉल मार्ट ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या

या अभियानांतर्गत कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या महिलांसाठी शंभर खाटांचं स्वतंत्र विलगीकरण केंद्र त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या परळीतील गरीब आणि गरजू कुटुंबातल्या सदस्यांच्या विवाह कार्यासाठी दहा हजार रुपयांची मदत परळीतल्या नागरिकांना लसिकरण केंद्रपर्यंत ये जा करण्यासाठी मोफत सिटी बस सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा देण्यात येणार आहेत त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारया कोरोना योद्ध्यांना विमा पॉलिसीचं संरक्षणही देण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितलं या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन धर्माधिकारी यांनी केलं आहे

राज्य शासनाच्या आरोग्य सेवा अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय शहरी आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमअंतर्गत नांदेड शहर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय तसंच जिल्ह्यातल्या वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे कोरोना लसीकरण विषयक माहिती दिली जाणार आहे

या बैठकीत त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सेद्रिंय जैविक खतांचा वापर कृषीउद्योग उभारणी त्यासाठी नियमित वीज आणि कर्ज पुरवठा आणि विकेल ते पिकेल या धोरणान्सार पिकांची लागवड या प्रमुख गोष्टी आणि त्याच्याशी निगडीत सर्व बाबींचा समावेश करून पाच वर्षांचा ब्रहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले

मलिक याचा सामना आता व्हेनेझ्रएलाच्या जोस डॅनिएल डायझ याच्याबरोबर होणार आहे